त्यानंतर विमानाचे दोन तुकडे झाले

घटनास्थळावरचं मदत कार्य पूर्ण झालं असून जखमींना नजिकच्या विविध रुग्णालयांमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आल आहे

राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाअंतर्गत उच्च शिक्षणात परिवर्तनात्मक सुधारणासंबंधीच्या संमेलनाच द्रदृश्य संवाद प्रणालीद्वारे पंतप्रधानांच्या हस्ते काल उद्घाटन झालं यावेळी ते बोलत होते या धोरणाद्वारे विद्यार्थांना जागतिक स्तरावरील शिक्षण दिलं जाणार असून त्यामुळे त्यांना मोठ्या प्रमाणात संधी उपलब्ध होतील प्राथमिक शिक्षण हे मातुभाषेतच दिलं जाणार असून त्यामुळे विद्यार्थांचा पाया पक्का होईल असं ते म्हणाले हे शैक्षणिक धोरण भविष्याचा विचार करुन तयार केलेलं असून यात शिक्षण आणि संशोधनातली दरी कमी करण्यात आली तसंच सर्जनशीलतेला तंत्रज्ञानाची जोड दिली असल्याच ते म्हणाले

काल राष्ट्रीय हातमाग दिनानिमित्तानं या क्षेत्रात काम करणाऱ्यांना दिलेल्या शुभेच्छा संदेशांत पंतप्रधानांनी आपल्या देशातली हस्तकला जिवंत ठेवण्यात या सर्व कलाकारांचा कामगारांचा मोठा वाटा आहे आत्मनिर्भर भारत अभियानांतर्गत या सर्वाँना सक्षम बनवण्यासाठी प्रत्येकानं हाताने बनवलेल्या वस्तूंच्या वापरावर भर द्यावा असं एका ट्विट संदेशात म्हटलं आहे

केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी एका चित्रफितीच्या माध्यमातून याबाबत माहिती दिली डब्ल्यू डब्ल्यू डब्ल्यू डॉट सिनेमा ऑफ इंडिया डॉट कॉम या संकेतस्थळावर हा फिल्मोत्सव मोफत पाहता येणार आहे

सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य मंत्री धनंजय मुंडे यांनी काल ही माहिती दिली

केंद्रीय क्रषिमंत्री नरेंद्रसिंग तोमर यांनी दूरदृश्य संवाद प्रणालीद्वारे या गाडीला हिरवा झेंडा दाखवला नाशिक मधल्या देवळाली पासून बिहार मधल्या दानापूरपयेंत ही गाडी जाणार आहे

याबाबत तक्रारी आल्यानंतर उपविभागीय अधिकारी प्रशांत खेडेकर यांनी चौकशी केली त्यामध्ये नगराध्यक्षांसह बारा नगरसेवक आणि प्रशासनावरही ठपका ठेवला होता प्रशासनातल्या दोन कर्मचाऱ्यांना निलंबित करून म्ख्याधिकाऱ्यांच्या चौकशीचा प्रस्ताव पाठवण्याचा आदेश जिल्हाधिकारी रुचेश जयवशी यांनी काढला होता मात्र नंतर नगरपरिषद कर्मचाऱ्यांनी आंदोलन सुरू केल्यानं तो मागे घेतला गेला

औरंगाबाद शहरात छावणी भागात असलेल्या केंद्रीय विद्यालयाच्या खासदार कोट्यातल्या दहा विद्यार्थ्यांची सोडत काल काढण्यात आली त्यानंतर ते वार्ताहरांशी बोलत होते यंदाच्या शैक्षणिक वर्षात या दहा विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जाणार आहे

या व्यावसायिकांपैकी एखादी बाधित व्यक्ती लक्षात आली नाही तर या विषाणूचा मोठा संसर्ग होऊ शकतो असं मंत्रालयानं म्हटलं आहे आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी पाठवलेल्या या पत्रात रुग्णवाहिकांमध्ये ऑक्सिजन तसंच शीघ्र प्रतिसाद यंत्रणा असण्याची गरजही व्यक्त केली आहे

राज्य शासनानं खाजगी रुग्णालयांना कमाल दर मर्यादा निश्चित करून दिली आहे तसंच खाजगी वाहनं आणि रुग्णवाहिका अधिग्रहीत करून त्यांचेही कमाल दर निश्चित केले आहेत मात्र त्यानंतरही खाजगी रुग्णालय रुग्णांकडून जास्तीचे शुल्क वसूल करत असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या आहेत याचबरोबर जिल्हाधिकारी महापालिका आयुक्त तसंच विभागीय आयुक्तांना देखील त्यांच्या स्तरावर भरारी पथक नेमण्याचे निर्देश दिले असल्याचं आरोग्यमंत्री टोपे यांनी सांगितलं

दरम्यान नांदेडचे खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांना कोरोना विषाणूची लागण झाली आहे त्यांच्यावर औरंगाबाद इथं एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत आपली प्रकृती ठणठणीत असून कोणती चिंता करू नये असं खासदार चिखलीकर यांनी म्हटल आहे

दरम्यान परभणी शहरासह जिल्ह्यातल्या नागरी भागात काल संध्याकाळी पाच वाजेपासून उद्या मध्यरात्रीपर्यंत संचारबंदी लागू करण्यात आली आहे जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी काल हे आदेश जारी केले

तर काल आठ रुग्ण बरे झाल्यानं त्यांना घरी सोडण्यात आलं

या मृताच्या कुंटुंबियांनी आणि नातेवाईकांनी मृतदेह ताब्यात घेण्यास नकार दिल्यानं मुख्याधिकाऱ्यांनाच अंत्यसंस्कार करावे लागले

त्यासाठी बँकेच्या वतीने अधिकारी नियुक्त करण्यात आले आहेत अशी माहिती बँकेच्या प्रशासकीय विभागानं दिली आहे

गेल्या तीन ते चार वर्षात या अभियानाचा उस्मानाबाद जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना मोठा लाभ झाला असल्याचं त्यांनी म्हटलं आहे

जिल्हाधिकारी दीपा मुधोळ मुंडे यांनी या रुग्णावाहिका ताब्यात घेतल्या

तालुक्यात वीज पुरवठ्याचे वेळापत्रक पूर्णतः कोलमडलं असून यामुळे ग्रामीण भागातले ग्रामस्थ त्रस्त झाले असल्याचं खासदार जाधव यांनी म्हटलं आहे

त्याचप्रमाणे पंतप्रधान किसान सन्मान योजनेतही अशाच प्रकारे मोठ्या प्रमाणावर गैरव्यवहार झाला असून जिल्हाधिकाऱ्यांनी यात हस्तक्षेप करावा अशी अपेक्षा शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे